सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक देश समजून कामकेलं तर या संकटाच्या काळात औषधोपचारांच्या साहित्याची कमतरता भासणार नाही असाविश्वास मोदी यांनी आज व्यक्त केला

या बैठकीतपंतप्रधानांनी या राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांच्या संपर्कात आहे कोविड स्थितीचा आढावाघेऊन त्यांना वेळोवेळी आवश्यक सूचनाही देत आहे वैद्यकीय ऑक्सीजनचं उत्पादन आणिपुरवठा वाढवण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणिसंबंधित विभाग एकत्र येऊन कोविडचा सामना करण्यासाठी काम करत आहेत

राज्यांनी ऑक्सीजन तसंच औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यावर लक्षद्यावं अशी सूचना त्यांनी केली ऑक्सीजन टँकर्सची वाहतूक कुठेही थांबणार नाहीयाकडे लक्ष देऊन रुग्णालयांना सुरळीत ऑक्सीजन पुरवठा करण्यासाठी उच्चस्तरीय समन्वयसमिती नेमावी असं मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं रेल्वेनं ऑक्सीजनएक्सप्रेस सुरू केली असून भारतीय हवाई दलाचीही मदत घेण्यात येत आहे असं मोदी म्हणाले रुग्णालयांच्या सुरक्षेची खबरदारी घ्या चाचण्यांची गती वाढवा लसीकरण मोहीम सुरू ठेवा आणिखरेदीसाठी गर्दी करण टाळण्याबाबत जनजागृती करा अशा काही सूचना पंतप्रधानांनी याबैठकीत केल्या बैठक सुरू होण्यापूर्वी नीती आयोगाचे डॉ

पॉल यांनी रुग्णवाढ रोखण्यासाठीची तयारी वैद्यकीयसुविधा वाढवण्यासाठीचे उपाय आणि उपचारपद्धती याबाबतचं सादरीकरण केलं म्ख्यमंत्री कोविड रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जावी यासाठीराज्य सरकार निवृत्त डॉक्टर्स आणि परिचारिकांची देखील मदत घेत आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं

रेल्वेनं ऑक्सीजनच्या वाहतूकीला वेळ लागत आहे त्यामुळे हवाई मार्गे ऑक्सीजन वाहतूकीची शक्यता विचारात घेतली पाहिजे असं ठाकरे यांनी सुचवलं

लसींच्या तुटवड्यामुळे राज्यातली लसीकरण मोहीम मंदावली आहे

ही गरज कदाचित स्वदेशी लस उत्पादक पूर्णकरू शकणार नाहीत म्हणून लस वितरण सुरळीतपणे व्हावं आणि परदेशी लसींची आयात करावी अशी विनंती ठाकरे यांनी केली अन्न योजना केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत पुढचे दोन महिने गरीबनागरिकांना अन्नधान्य मोफत देणार आहे

या कायद्यान्वये दरमहिन्याला मिळणाऱ्या अन्नधान्याबरोबरच हे अतिरिक्त पाच किलो धान्य लाभार्थ्यांनामिळणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली आहे पंतप्रधान ऑक्सिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या महत्त्वाच्या ऑक्सिजन उत्पादकांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली आपल्याला अगदी कमी कालावधीत अनेक आव्हानांना तोंड द्यायचं आहे त्यावर उपाय शोधायचे आहेत त्यामुळे केंद्र सरकार आणिऑक्सिजन उत्पादकां मधला सुयोग्य समन्वय आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले ऑक्सिजनउत्पादकांनी तातडीने उत्पादनात वाढ केल्याबद्दल तसंच उद्योगांसाठी लागणारा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं देशात वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी अजूनही वाढणार आहे त्यामुळे उत्पादकांनी संपूर्ण क्षमतेनं वैद्यकीय ऑक्सिजनचं उत्पादन करावं तसंच इतर वायूंच्या वाहतुकीसाठी लागणारे टँकर्सप्राणवायूच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावेत असं ते म्हणाले ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे असं सांगूनमोदी म्हणाले की या आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं उत्पादकवाहतूकदार आणि रुग्णालयांनी एकजूटीनं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे या बैठकीला उद्योगपती मुकेश अंबानी सज्जन जिंदाल सोमा मंडल यांच्यासह अन्यआघाडीचे उद्योजक उपस्थित होते इफ्को ऑक्सीजन भारतीय शेतकरी खतं सहकारी संस्था अर्थात इफ्कोनं उत्तरप्रदेशातल्या आपल्या दोन ऑक्सीजन उत्पादन प्रकल्पांना देशाची वैद्यकीय ऑक्सीजनची गरज भागवण्याचे आदेश दिले आहेत देशसेवा म्हणून हा ऑक्सीजन रुग्णालयांना मोफत दिलाजाईल असं इफ्कोनं म्हटलं आहे

यामुळे वाढत्या मागणीच्याकाळात ऑक्सीजन पुरवठा सुलभपणे करण्यात मदत मिळेल हवाईदलाची विमानं अत्यावश्यक औषधं आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचीही वाहतूक करणार आहेत कोविड साथीच्या सुरुवातीच्या काळातही हवाई दलानं औषध पुरवठा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वैद्यकीय कारणासाठी आपली विमानसेवा उपलब्धकरुन दिल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं

त्याखालोखाल राजस्थान उत्तरप्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या नियमित आर्थिकतरतूदीशिवाय ही अतिरिक्त तरतूद असणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत विरार मधल्या रुग्णालय आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे इ पास महाराष्ट्रात राज्य सरकारनं आंतर शहर आणि आंतर जिल्हाप्रवासावर निर्बंध घातल्यानंतर पोलिसांनी इ पास यंत्रणा सुरू केली आहे अत्यावश्यकअथवा तातडीच्या कारणासाठी प्रवास करण गरजेचं असेल तर त्या नागरिकांना इ पासघ्यावा लागेल

पश्चिम बंगाल पश्चिम बंगालविधानसभेच्या सातव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपली

तसंच गर्दी टाळण्यासाठी रोडशो पदयात्रा दुचाकीवरून फेऱ्या काढण्यास मनाई केलीआहे

त्यामुळे बहुतांश राजकीय पक्षांनी आज मोठ्या जाहीर सभा न घेता ऑनलाईन सभांवर भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माल्दा मुर्शीदाबाद आणि बीरभूम या जिल्ह्यातीलतसंच कोलकाता शहरातल्या मतदारांना दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केलं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्याआजच्या नियोजित जाहीर सभा रद्द करून द्र दृष्य प्रणालीच्या माध्यमातून मतदारांनासंबोधित केलं

त्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे दरम्यान पश्चिमबंगाल मध्ये आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार कोविड नियमांच पालन करत वेगानं सुरू आहे

स्वामित्व मोदी स्वामित्व योजने अंतर्गत ग्रामीण भागातीलमालमत्ता धारकांना ई प्रापर्टी कार्डचं वाटप उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

उन्हाळी पिक देशात येदा उन्हाळी पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ दिसत आहेअशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे

डाळी तेलबिया आणि भाताच्या लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाली आहे

या पाणबुडीवर उद्या दुपार पर्यंत पुरेल इतकाच प्राणवायू शिल्लक असल्याने ही बाब आता आणखी गंभीर बनली आहे

तिचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलानं आपलं अत्याधुनिक जहाज पाठवलं आहे

दोन जणांना पोहून आपले प्रावाचवण्यात यश आलं

याद्र्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे आय पीएल आयपीएलक्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नईच्या चेपॉकस्टेडियमवर सामना सुरू आहे पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णयघेतला आहे या बरोबरच हे राष्ट्रीयबातमीपत्र संपलं नमस्कार